ते जनतेला उददेशून आज द्रपारी केलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बोलत होते मास्क हात ध्णे आणि शारिरीक अंतर पाळणे ही त्रिसूत्री पाळण्याची गरज असल्याचंही ते म्हणाले ज्यांना बाहेर जाणे आवश्यक आहे त्यांनी घरात आल्यानंतर स्वताची स्वच्छता करूनच घरात येण्याची जबाबदारी पार पाडावी असंही ते म्हणाले राज्यातल्या सगळ्यांचीच तपासणी करणं अवघड असली तरी राज्यभरात आरोग्याची चौकशी करण्याची मोहिम ही मुंबईतल्या चेस द व्हायरस या मोहिमेच्या धर्तीवर राबवण्यात येणार असल्याचंही ते म्हणाले या साठी आठवड़यातून दोनदा घरोघरी जाऊन लोकांची चौकशी करण्यात येईल त्यात कोणाला काही लक्षणं आढळल्यास आरोग्य विभाग प्ढे कार्यवाही करेल असंही त्यांनी सांगितलं याची जबाबदारी वेगवेगळ्या पातळ्यांवरच्या लोकप्रतिनिधींनी घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं जीवनसाठी आवश्यक असलेल्या कोणत्याही प्रवासात न बोलण्याच आवाहन करत संपर्क टाळणे आवश्यक असल्यावरही त्यांनी भर दिला या कामी जनतेनं सहकार्य करावं आणि पन्हा टाळेबंदी लावण्याची वेळ येऊ नये असंही त्यांनी सागितलं राज्यातल्या साडेएकोणतीस लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात सरकारला यश आल्याचं सांगत आता शेतकऱ्यांसाठी विकेल ते पिकेल या योजनेदवारे हमी भाव नाही तर हमखास भाव देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांनी आपल्या आजच्या संदेशात राजकीय विषय घेतला नाही मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे केलेली मोठ्या खंडपिठाकडे सुनावणी घेण्याची मागणी मान्य झाली असली तरी सर्वोच्च न्यायालयानं अनपेक्षितपणे अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे त्याबाबत न्यायालयात दाद मागण्यासाठी प्रयत्न सुरू असून तो पर्यंत मराठा समाजाने गैरसमज न करून घेता या कोरोनाच्या काळात रस्त्यावर येऊन आंदोलनं करु नये असंही ते म्हणाले

ही चाचणी काही काळ थांबवण्यात आली होती आता औषधनिर्माण आणि आरोग्य नियंत्रण विभागानं ही चाचणी धोकादायक नसल्याचं स्पष्ट केल्यानंतर ही चाचणी पृन्हा सुरू केली आहे या चाचणी दरम्यान एका रुग्णावर काही दृष्परिणाम दिसल्यानं ही चाचणी थांबवण्यात आली होती

त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांनी काय आणि कशी काळजी घ्यावी याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत रुग्णांनी बरे झाल्यानंतरही मास्क घालणं हात धृण्यासह शारिरिक स्वच्छता राखणं तसंच परस्परांपासून स्रक्षित अंतर राखण्याच्या नियमांचं पालन करावं दररोज प्रेसं गरम पाणी प्यावं रोगप्रतिकारक आय्ष औषधं घ्यावित प्रकृतीच्या स्थितीन्सारच दैनंदिन कामं करावित तसंच नोकरी व्यवसायासाशी संबंधित कामं टप्प्याटप्प्यानं स्रु करावित असं या सूचनांमधे म्हटलं आहे

ही घटना जून महिन्यात घडली होती मात्र पिडीतेनं काल याबाबत तक्रार केल्यानंतर हे प्रकरण उघडकीला आलं

नाशिक शहरातल्या कोरोना बाधित तसंच अन्य रुग्णांना ऑक्सिजन प्रवठा करण्यात अडचणी जाणवत असल्यामुळे सध्या औदयोगिक क्षेत्रासाठी प्रवला जाणारा ऑक्सिजनचा प्रवठा बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतला आहे

शेतकऱ्यांच्या चांगल्या प्रतिसादाम्ळे ही किसान रेल्वे आता आठवड्यातून तीन वेळा धावत आहे सांगली कोल्हापूर सांगोला पंढरप्र कोपरगाव प्णे दौंड नाशिक मनमाड या भागातील शेतकऱ्यांना किसान रेल्वेचा फायदा होत आहे

व्हेनिस चित्रपट महोत्सवात दाखल झालेल्या द डिसायपल या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे यांना या महोत्सवात सर्वोत्कष्ट पटकथेचा प्रस्कार मिळाला आहे य्रोपियन सिनेमाच्या मुख्य स्पर्धेत प्रस्कार मिळवणारे चैतन्य ताम्हाणे हे पहिले भारतीय दिग्दर्शक ठरले आहेत या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय समिक्षक पुरस्कार मिळालेला आहे

सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळं आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं सोलापूरमधे तिरडी आंदोलन करण्यात आलं सर्वोच्च न्यायालय केंद्र सरकार तसंच राज्यसरकारचा यावेळी निषेध करण्यात आला

पैठण इथल्या नाथसागरातून आज सकाळपासून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे

याबाबतची अधिसूचना जिल्हा प्रशासनाकडून प्रसिध्द करण्यात आली निधोना शिवारात इंटरचेंजपाईट झाल्यास दरेगाव शिवारात होत असलेलं ड्रायपोर्ट तसच जालना औद्योगिक वसाहतीला थेट समृध्दी महामार्गाशी जोडता येणार असल्यानं जिल्ह्याची दळवळण सुविधा अधिक गतिमान होणार आहे

वैदयकीय अभ्यासक्रमांसाठीची राष्ट्रीय प्रवेश पात्रता चाचणी अर्थात नीट आज देशभरात घेण्यात आली

तसंच प्रवेशदवारावरच सॅनिटायझरची स्विधा उपलब्ध करून देण्यात आली होती राज्य विधिमंडळाच्या न्कत्याच संपलेल्या दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशातल्या कामकाजाचा गोषवारा आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आज संध्याकाळी सव्वा सात वाजता प्रसारित होणार आहे हा कार्यक्रम आकाशवाणीच्या राज्यातल्या सर्व केंद्रांतून सहक्षेपित केला जाणार आहे यामुळे आज प्रसारित होणारा कोरोनावतविशेष हा कार्यक्रम प्रसारित होणार नाही

लातूर महापालिका आयुक्त देवीदास काळे यांनी ग्रीन लातूर वृक्ष टिमच्या कार्याचं कौत्क करुन सर्वोतोपरी मदतिचं आश्वासन दिलं शेतकऱ्यांप्रती संवेदनशिल राहन सर्व बँकांनी शेतकऱ्यांना तत्काळ पिक कर्ज उपलब्ध करुन द्यावं असे निर्देश कृषीमंत्री दादा भूसे यांनी दिले आहेत

अभिनेता सृशांत सिंह याच्या मृत्यू प्रकरणाशी संबंधित अंमली पदार्थाच्या प्रकरणाचा तपास करत असलेल्या अमली पदार्थ विरोधी पथकानं मुंबई आणि गोव्यात काही ठिकाणी छापे घालून आणखी सहा जणांना अटक केली आहे अटक केलेल्या व्यक्तींकडून अंमली पदार्थांचा साठाही जप्त केला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिल्याचं वृतसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातल्या खापरदेव हिवरा आणि एकलहेरा या गावांना जोडणारा जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यावरचा पूल आज कोसळला सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही

प्रेमानंद गज्वी यांनी लिहीलेल्या आणि चंद् शिरसाट यांनी दिग्दर्शित केलेल्या एकांकिकांमधल्या पाटणकर यांच्या अनेक भूमिका गाजल्या होत्या बीव्ही थिएटर्सच्या अन्य नाटकांमधूनही त्यांनी काम केलं होतं

न्य्यॉर्क इथं सुरु असलेल्या अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतेपद जपानच्या नाओमी ओसाकानं पटकावलं आहे